या बैठकीत सर्व खाजगी कंपन्यांनी शासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं जीवनावश्यक सेवा सोडून गरजेच्या नसलेल्या सर्व सेवा वर्क फ्रॉम होम तत्त्वावर चालवायला या कंपन्यांनी सकारात्मकता दर्शवली अशी माहिती राजेश टोपे यांनी त्यानंतर पत्रकारांना दिली राज्यातील रुग्ण खाजगी रुग्णालयातही कोविड एकोणीस आजारावर उपचार घेऊ शकतात असं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यात कोरोनामुळे आज मुंबईत झालेल्या एका मृत्यूबाबत वैद्यकीय अहवालानंतर स्पष्टीकरण दिलं जाईल असंही ते म्हणाले मेट्रो तसंच लोकल रेल्वेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं बनावट सॅनिटायझर आणि मास्क बनवणा यांवर तसंच नियम न पाळणा यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन कोरोना संबंधी जागरुती निर्माण करण्याविषयीचे कार्यक्रम हाती घ्यायला सांगितलं असल्याचं संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज पत्रकारांना सांगितलं या कामात लोकांना माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांची मदत घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला संसदीय गटाची बैठक झाल्यानंतर ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित माहितीची देवाण घेवाण करण्याची विनंती केली आहे नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानावर आधारित उपाय सूचवण्याचं आवाहनंही त्यांनी केलं आहे

या माहितीचा अनेक लोकांना उपयोग होऊ शकेल जैव तंत्रज्ञान नवीन संशोधन वेगवेगळे अॅप या बद्दलची माहिती या पोर्टलवर देता येईल

या संदर्भातल्या सूचना सर्व राज्यसरकारांना देण्यात आल्या आहेत

कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाल्याचं आरोग्य आणि कृटंब कल्याण विभागाचे सहसचिव लव अगरवाल यांनी काल पत्रकारांना सांगितलं अनावश्यक प्रवास टाळावा तसंच खाजगी आस्थापनांनी कर्मचा यांना घरातून काम करण्याची स्विधा द्यावी असंही अगरवाल यांनी सांगितलं कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यान्सार फिलिपिन्स अफगाणिस्तान मलेशिया या देशातनं भारतात येणाऱ्या सर्व विमानांना मज्जाव केला आहे आज द्यपारपासून हे निर्बंध लागू होतील

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं कोरोना विषाणू संदर्भात मंत्री गटाची एक उच्चस्तरीय बैठक झाली कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठीच्या वेगवेगळ्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली दुबई कतार ओमान तसंच क्वैत या देशातून आलेल्या संशयित प्रवाशांना चौदा दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे हा निर्णय उद्या सकाळी साडेपाच वाजल्यापासून लागू होईल युरोप युरोपीय मुक्त व्यापार संघ तुर्कस्तान तसंच इंग्लंड मधून येणा या प्रवाशांवर उद्यापासून प्रतिबंध घालण्यात आला आहे

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात ध्तल्याशिवाय डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थ्ंकू नये साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलय्क्त सॅनिटाइझरनं हात वारंवार स्वच्छ करावेत शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड यावर रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकावं वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाकावा असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कोरोना संदर्भात चोवीस तास चालणारी हेल्पलाईन सुरू केली आहे परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते रवीशकमार यांनी एका ट्विटमध्ये ही माहिती दिली

लष्करा प्रमाणेच नौसेनेतही महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचा महतवपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय पीठाने आज दिला महिलांना कायमस्वरूपी कमिशन नाकारणं म्हणजे न्यायाचा खून कल्यासारखं आहे असं त्यांनी आपल्या निर्णयात म्हटलं आहे लैगिक मतभेद करणं म्हणजे घटनेच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे असंही या निर्णयात म्हटलं आहे भाजापाचे नेते शिवराजसिंग चौहान आणि अन्य दहा भाजपाच्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सकाळी साडे दहा पर्यंत उतर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज कमलनाथ सरकारला दिले कमलनाथ सरकारनं लवकरात लवकर सभागृहात बह्मत सिद्ध करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं द्यावेत अश्या आशयाची याचिका चौहान यांनी दाखल केली होती त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले सर्वोच्च न्यायालयानं निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश याची उपचारात्मक याचिका फेटाळली आहे त्यामुळे मुकेशसह अन्य चार आरोपींना येत्या शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता फाशीची शिक्षा दिली जाईल म्केशच्या याचिकेमधे काहीही तथ्य नसल्याचं न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं स्पष्ट केलं आहे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित वेळेन्सार तीन एप्रिलपर्यंत चालेल असं संसदीय कामकाम मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं अधिवेशन लवकर ग्ंडाळण्याचा विचार नसल्याचं संसदेबाहेर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितलं राज्यसभेमधे आज आर्थिक मंदी तसंच कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबतचे बरेच मृददे मांडले गेले राज्यसभेत शून्य तासादरम्यान डीएमके पक्षाचे एम शणम्गम यांनी नोकरीपासून वंचित झालेल्यांसाठी एक बृहत योजना आणण्याची विनंती केली केरळ इथले खासदार जोस के मणी यांनी कर्जावरचं व्याज माफ करण्याची सूचना केली बीजू जनता दलाच्या डॉक्टर अमर पटनाईक यांनी कोरोना चाचणीसाठी अधिक केंद्र उभारण्याची तसंच परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली

अमरावती तसंच विशाखापट्टणम इथं मेट्रो प्रकल्प हाती घ्यावेत अशी मागणी टीडीपीचे के रविंद्रक्मार यांनी केली कोरोना विषाणूचा परिणाम झालेल्या पर्यटन उदयोगांना केंद्रानं मदत करावी अशी विनंती काँग्रेसच विप्लव ठाकूर यांनी सदनात केली लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल संध्याकाळी भूज लष्करी ठाण्यासह रण भागाला भेट दिली यावेळी त्यांनी रण भागात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक यंत्रणांची माहिती घेतली तसंच लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला जम्मू कश्मीर आणि लडाखसाठी माहिती आयोगानं घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त मुख्य माहिती आयुक्त बिमल जुल्का यांनी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची काल नवी दिल्ली इथं भेट घेतली